यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे

आज जागतिक चिमणी दिवस आहे या पक्ष्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दर वर्षी वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस आयोजित केला जातो हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यानं त्याच्या अस्तित्वाबाबत जागरूकता महत्त्वाची असल्यानं या दिवसाचा उपक्रम सुरू करण्यात आला भारतीय पर्यावरणतज्ज्ञ मोहंमद दिलावर यांनी स्थापन केलेल्या नेचर फॉरेव्हर सोसायटीतर्फे हा उपक्रम आयोजित केला जातो

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची तीन वर्षाकरता नियुक्ती करण्यात आली आहे शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली

सकाळी आठ ते दूपारी चार यावेळेत मतदान होईल

बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्यानं बहीष्कार टाकत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असं सांगून त्यांनी सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्री धनंजय मूंडे यांचा डाव असल्याचा आरोप केला

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत

यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दोन तास पाच मिनिटे उशीरा म्हणजे द्रपारी सव्वा चार ऐवजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी वाजता सुटेल

हा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय आहे

त्यांनी काल दोहा इथं झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या कोएन पँग यू एन आणि लिन ये यांचा चार दोन असा पराभव केला अचंत आणि मनिका यांची आज कोरियाच्या जोडीसोबत लढत होईल या सामन्यात जिंकणारा संघ टोकियो ऑलिंपिक्समध्ये प्रवेश करणार आहे

सिंधू हिनं ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सिंधूनं काल जपानची अकेन यामागुची हिला उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करून आगेकूच कायम ठेवली आहे तिची आज थायलंडची पॉर्नपावी चोचुवोंग हिच्याबरोबर लढत होईल दरम्यान पुरुषांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत भारताचा लक्ष्य सेन नेदरलँड्सचा मार्क काल्जो याच्याकडून पराभूत झाला